ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद साधत होते या महसुली तूटीचा राज्यातल्या विकास कामांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली या आर्थिक संकटाचा शेतीवर होणारा ताण कमी करण्यासाठी कृषी कर्जाची प्नर्रचना अल्पमूदतीच्या कर्जाचं मध्यम तसंच दीर्घ मूदत कर्जात रुपांतर कर्ज परतफेडीचे हप्ते लांबवणं पीककर्जाचा व्याजदर शून्य टक्के करावा असे अनेक उपाय पवार यांनी सुचवले उद्योग तसंच व्यापाराचं अर्थकारण सावरण्यासाठी असेच अनुकूल निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली लॉकडाऊन संपल्यानंतर बेरोजगारी आणि क्शल मन्ष्यबळाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यताही पवार यांनी वर्तवली आहे इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन चत्रस्र अभिनेत्यांना पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केलं आहे प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले ऋषी कपूर यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली ऋषी कपूर यांच्या निधनानं चित्रपट सुष्टीतला दोन पिढ्यांमधला मार्गदर्शक दवा निखळला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे

त्यात राज्य राखीव पोलीस दलातील तीन सैनिक तर राज्य राखीव दलाच्या जालना इथल्या कोरोनाबाधित सैनिकाच्या संपर्कातल्या नव्या एका व्यक्तीचा समावेश आहे

बाधित महिलेने परभणीत उपचार घेतलेल्या रुग्णालयातल्या तीस जणांचंही विलगीकरण करण्यात आलं आहे या सर्वांचे लाळेचे नमूने औरंगाबाद इथल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत

ही महिला कोरोना विषाणू बाधित होती असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे

वैद्यकीय सेवा वगळता जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातील सर्व द्कानं शेती संदर्भातील द्कानं आणि इतर किरकोळ द्कानं तसंच बँकाही बंद आहेत सर्व भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचं चित्र दिसत आहे आज आणि उद्या असा दोन दिवस हा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे

शहरातील पोलीस कवायत मौदानाजवळच्या चौकात काम नसतांना भटकणाऱ्यांना पोलिसांनी उन्हात बसण्याची शिक्षा केली आहे

दरम्यान अमरावती महानगर पालिकेतर्फे नागरिकांना घरपोच फळ आणि भाजीपाला उपलब्ध करून देण्याऱ्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे मनपाच्या चार प्रभागांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली असून वाहन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नागरिकांना कळवण्यात आला आहे नागरिकांना भाजीपाला विक्रेत्याशी थेट संपर्क साधून आपली मागणी नोंदवता येणार आहे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांनी आहार कसा घ्यावा सामाजिक अंतर कसे ठेवावे याबाबत डॉक्टरानी सविस्तर मार्गदर्शन केलं

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दी म